काही ठळ्क बातम्या राज्य सरकार सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास तयार असल्याचं मुख्यमंत्री श्री

देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

पर्यंत मुदत वाढ

करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुव्हा दाखल करण्यात येणार

सकल मराठा समाजाच्या वतीनं राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चानंतर राज्य सरकारनं त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे असं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनात म्हटलं आहे म्रुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की विशेषतः मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णतः कटिबद्ध आहे त्यामुळेव राज्य सरकारनं यासंदर्भातील कायदा तयार केला परंतु उच्च न्यायालयानं त्या कायद्याला स्थगिती दिली त्यानंतर राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली मात्र तिथं राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती मिळाली नाही त्यामुळं आरक्षणाचा प्रश्न हा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे तथापि यासंदर्भात संवैधानिक कारवाई पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे

युगांडाच्या संसदेला संबोधित करण्याचा बद्वमान दिल्याबद्दल पंतप्रधानांनी श्री मुसेवेनी आणि य्रगांडामधील नागरिकांचे आभार मानले भारत आणि युगांडामधील संबंध कित्येक शतके जुने आहेत दोव्ही देशांना जोडणारे समान ऐतिहासिक दुवे असल्याचं सांगत वसाहत वादाविठुद्धचा लढा आणि युगांडामधील रेल्वे बांधणीच्या कामाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला

राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेसनं आज लोकसभेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याविरूद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला हा प्रश्न विशेषाधिकार समितीकडे पाठवण्याची विनंती काँग्रेस नेत श्री मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा अध्यक्षा श्रीमती स्रुमित्रा महाजन यांना केली यावर हा प्रश्न आपल्या विचाराधीन असल्याचं श्रीमती महाजन यांनी सांगितलं राफेल खरेदीबाबत संसदेत दिशाभूल करणारी चुकीची माहिती सादर केल्याचं नमूद करत काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांच्याविरूद्धही भाजपा खासदार श्री अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे

राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी ऑफलाईन पध्दतीनं अर्ज भरल्यास त्यांना पैसे मिळत नाही त्यामुळं शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीनं भरले जाणे आवश्यक आहे

त्यामुळं शेतकऱ्यांना या योजनेचा अधिकाधिक फायदा मिळेल यासाठी सर्व जिल्हा पातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी आपल्या बँकेच्या शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र इथं ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करतील त्यावेळी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेनी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या

नानाजी देशमुख क्रषी संजीवनी प्रकल्प राबविला जाणार आहे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुव्हा दाखल करण्यात येणार आहे

परंतु काही महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अशा संस्थांविठ्ठध्द नियमाव्रसार तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे तसंच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी विभागनिहाय नोडल अधिकाऱ्यांची निय्रक्ती करण्यात आली आहे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता सरकार घेत आहे असं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांनी आज मुंबई इथं प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवंगत डॉ

सदर समारोह नेहमीप्रमाणे डॉ वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह सिविल लाईन्स नागपूर इथं होणार आहे समारोहामध्ये तीन दिवस शास्त्रीय गायन वादन आणि संगीत नाटकाची मेजवानी रसिकांना अन्रभवता येणार आहे

कार्यक्रमाच्या संहिता लेखनासाठी सखोल संशोधन केले आहे

मातंग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी गठीत केलेल्या क्रांतीवीर लह्वजी साळ्वे मातंग समाज अभ्यास आयोगानं केलेल्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री श्री राजकुमार बडोले यांनी आज दिले क्रांतीवीर लद्वजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगानं केलेल्या शिफारशींच्या अनुषंगानं आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते

एका स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेमार्फत होणार असलेल्या या सर्वेक्षणातून स्वच्छतेचं प्रमाण आणि दर्जा या मानकांच्या आधारे संबंधित राज्यं आणि राज्यांमधल्या जिल्ह्यांचा गुणावुक्रम ठरणार आहे महाराष्ट्रात पंढरपूर इथं पाणीप्रवठा आणि स्वच्छता मंत्री श्री

सरकार शासकीय इमारती दिव्यांगांस्नेही बनवत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे न्यायालयाच्या याबाबतच्या आदेशाचं सरकारनं पालन न केल्यानं न्यायालयानं ही नाराजी व्यक्त केली आहे व्यायालयं दिव्यांगस्नेही विशेषतः अंधस्नेही बनवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी घेण्यास व्यायालयानं होकार दिला असून न्यायालयीन प्रशासकीय यंत्रणेकडून याबाबतचं उत्तर मागितलं आहे

सुधीर म्रनगंटीवार यांनी मुंबई इथं दिली